प्रत्येक जिल्ह्यातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे दरम्यान नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर इथं शेतकऱ्यांनी बँकांसमोर गर्दी केली आहे पीक कर्ज देण्याच्सा मागणीसाठी शेतकरी मोठ्या संख्येनं बँकांसमोर जमा झाले असल्याच आमच्या वातोहरान कळवल आहे

या मुलीच्या पायावर जखमा दिसल्या असून शरीर काळे पडल्यानं सर्पदेश झाला असेल असे समजून तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी सदर मुलीला मृत घोषित केले यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

चालू वर्षांत सरकारी तसंच खासगी माध्यमातून खरेदी झालेल्या वन उत्पादनांचं एकूण मूल्य दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक झालं आहे कोविड प्रादर्भावाच्या काळात आदिवसी नागरिकांसाठी हा उत्पन्नाचा चांगला मार्ग ठरला आहे